वस्तू आणि सेवा करप्रणाली सुटसुटीत व्हावी तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय कर मुख्य आयुक्त यांची दुसरी राष्ट्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषद काल नवी दिल्लीत संपन्न झाली त्यात हा निर्णय झाला महसूल सचिव डॉक्टर अजय भूषण पांडे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते विधान परिषदेचे सदस्य धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे

निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी आज यासंबंधी घोषणा केली भारत आणि श्रीलंका दरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी सामना भारतानं सात गडी राखून जिंकला

भारताच्या शिखर धवन आणि के एल राहुलनं उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन केलं

लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब प िकावला

शरद पवार यांच्या हस्ते सदगीरला मानाची गदा देण्यात आली मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांमधे निरुत्साह दिसला